ख्रल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतल्याचं पीटीआय या वृत्त संस्थेने दिलं आहे शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांसाठी हे आरक्षण लागू असेल सध्या आरक्षणाच्या निकषामध्ये बसत नसलेल्या सवर्ण जातींमधल्या आठ लाख रूपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि पाच एकरपर्यंत शेती असलेल्यांना या आरक्षणाचा लाभ मिळू शकेल

या विधेयकानुसार हिंदु मुस्लिम तसंच विशेष विवाह कायद्यात आणि हिंदु दत्तक ग्रहण कायद्यात सुधारणा होणार आहे साखर कारखान्यांना साखर निर्यातीसाठी जाहीर केलेलं अनुदान थकबाकीसह त्वरित देण्यात यावं अशी मागणी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी काल लोकसभेत शून्य प्रहरात केली

अनुदानापोटी थकलेले सुमारे दोनशे कोटी रुपये मिळाल्यास महाराष्ट्रातल्या द्रष्काळग्रस्त कृषी क्षेत्राला दिलासा मिळेल असं मुंडे यावेळी म्हणाल्या आकाशवाणीची बातमीपत्रं खासगी एफ एम वाहिन्याही आजपासून प्रसारित करू शकतील असं माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काल सांगितलं आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते आकाशवाणी हे सर्वात मोठं जनमाध्यम असल्यानं हे एक सकारात्मक आणि स्वागतार्ह पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलं देशातल्या पन्नास टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचं एफ एम प्रसारण पोहचत असल्याचं ते म्हणाले

मुंबईमध्ये विविध बँकांच्या व्यवस्थापक आणि प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते नागपूर मुंबई द्रतगती समुद्धी महामार्गासाठीचं भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्याचं सांगत या महामार्गावरच्या कृषी समुद्धी केंद्रांमुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

दिव्यांग विद्यार्थी तसंच कला आणि क्रीडा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती या मंडळामार्फत थेट पाचवी आठवी तसंच दहावीची परीक्षा देऊ शकतील असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे मंत्रिपदावर असताना सदस्यत्वाची मुदत संपल्यास संबंधित मंत्र्याला पुढच्या सहा महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येण्याचं घटनात्मक बंधन आहे सावंत यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत गेल्या सात जुलैला संपली त्यांनतरची सहा महिन्यांची मुदतही संपल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे राज्यातल्या ज्या ग्रामपंचायतींना स्वतच्या इमारती नाहीत किंवा इमारती मोडकळीला आल्या आहेत त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारती बांधण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करताना त्या काल बोलत होत्या राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीस हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तसंच विविध राष्टीय महामार्गांची कामं सुरू असल्याचं नमूद करत या रस्त्यांमुळे ग्रामीण भागांचा विकास अधिक गतीन होईल असं मुंडे म्हणाल्या दरम्यान लातूर इथं ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात बोलतांना मुंडे यांनी ग्राम पंचायतींच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्यूईटी मिळावी अशी आपली भूमिका असून त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याच्या सूचना आपण किमान वेतन मंडळाला केल्या असल्याची माहिती यावेळी दिली

औरंगाबाद खिदमत ए हुज्जाज समितीचे मिर्झा रफअत बेग यांनी ही माहिती दिली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेली कसोटी क्रिकेट मालिका दोन एक अशा फरकानं जिंकत भारतानं गावसकर बॉर्डर चषक पटकावला आहे या मालिकेत सिडनी इथं झालेला चौथा आणि अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित राहिला सामन्याच्या कालच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा धावा झाल्या होत्या

मन्ष्यबळ पुनर्रचना आणि फ्रॅन्चाईजी देण्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता या संपाचा वीज सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं महावितरण प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास भूगर्भात मोठा आवाज झाला या आवाजामुळे घरांवरचे पत्रे तसंच तावदाने हादरल्यानं भूकंपाचा भास झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि दुभाजकांचं काम केलं जाणार आहे येत्या दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत जालना इथं अखिल भारतीय पश्न पक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती पशु संवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिली आहे मुंबईत ते काल वार्ताहरांशी बोलत होते पश्पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी राज्यात आयोजित होणारं राष्ट्रीय स्तरावरचं अशा तऱ्हेचं हे पहिलंच प्रदर्शन असल्याचं त्यांनी सांगितलं